नांदेड लोकसभा मतदार संघात दाखल केलेल्या कागदपत्रांवर एका अपक्ष उमेदवारानं हरकत घेतली होती त्यावर निवडणूक निर्णय अधिका यांनी काल रात्री अर्ज वैध असल्याचा निकाल दिला

मध्य रव्वित्त आपल्या सर्व स्थानकांवर लिंबू सरबतासह तिर सर्व खुल्या सरबतांच्या विक्रीला बंदी घातली आह मुंबईत कुर्ला स्थानकावर एक विक्रिती लिंबू सरबत तयार करताना अस्वच्छ पाण्याचा वापर करत असल्याची एक चित्रफीत नुकतीच सामाजिक संपर्क माध्यमावरून प्रसारित झाली होती त्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करुन हा निर्णय घतित्याचं मध्य रव्वविवस्थापनानं सांगितलं